त्या काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होत्या

गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातल्या अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या आहेत प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी ऑनलाईन पध्दतीने शिक्षण चालूच राहणार आहे

महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी काल याबाबतचे आदेश जारी केले औरंगाबाद शहरात शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय आज होणाऱ्या बैठकीत घेतला जाणार असल्याचं महापालिकेचे प्रशासक अस्तिकक्मार पांडेय यांनी सांगितलं आहे महापालिका प्रशासनानं शाळा खोल्या निर्जंतुकीकरण आणि शिक्षकांच्या कोविड तपासणीसह शाळा सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे मात्र गेल्या दोन दिवसांपासून शहरात कोविड रुग्णांची वाढती संख्या पाहता शाळा सुरू करायच्या की नाही याबाबतचा निर्णय आजच्या बैठकीत होणार असल्याचं पांडेय यांनी सांगितलं

महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर यांनी ही माहिती दिली

यासंदर्भातला शासन निर्णय काल जारी करण्यात आला संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने मदत देण्याबाबत सूचना देण्यात आल्या असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं

ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते यासंदर्भात एका अभ्यास गटाची स्थापना केली असल्याचं त्यांनी सांगितलं कृषी वीज धोरणास सरकारनं मंजुरी दिली असून सर्व कृषी ग्राहकांना तीन वर्षात टप्प्याटप्याने कायमस्वरूपी दिवसा आठ तास वीज प्रवठा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं पूर्वीच्या भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं वीज देयकाची थकबाकी वाढवली त्याची चौकशी करणार असल्याचं राऊत म्हणाले वीज देयकावरुन विरोधकांचं राजकारण सुरु असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला

ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते ही थकबाकी राष्ट्रवादी आणि काँग्रेस सरकारच्या कार्यकाळातली असून आपल्या सरकारमधले माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सर्वात कमी दरात विजेची खरेदी केली होती असं फडणवीस म्हणाले

कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी मास्क लावणं वारंवार हात ध्रणं आणि एकमेकात सुरक्षित सामाजिक अंतर राखण्याचं आवाहन हिंगोली जिल्हा नियोजन समितीचे सदस्य डॉ सतीश पाचप्ते यांनी केलं आहे

मात्र या तरत्दीला बगल देत राजकीय पार्श्वभूमी असलेले एकनाथ खडसे राजू शेट्टी रजनी पाटील सचिन सावंत आदींच्या नावांची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केली असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे

सदर व्यक्तींना याचिकेत प्रतिवादी करण्याची परवानगी याचिकाकर्त्यांना देण्यात आली आहे

या यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दिला असल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली कोरोना विषाणू प्रादर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरीत वारकऱ्यांची गर्दी होऊ नये यासाठी कार्तिकी यात्रा भरू न देण्याचे प्रयत्न शासन स्तरावर सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं

दरम्यान कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री तसंच पालकमंत्र्यांच्या हस्ते पांइरंगाच्या शासकीय महापूजेसाठी विधी आणि न्याय विभागानं परवानगी दिली आहे

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते काल या अभियानाचा शुभारंभ झाला

राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरक्ले तसंच अद्याप मान्यता न दिलेल्या घरक्ल प्रस्तावांना मान्यता देऊन या शंभर दिवसात घरकुले पूर्ण करण्याचा निर्धार करण्यात आला असल्याचं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं

मृतांच्या कुटंबियास शासनाच्या गोपीनाथराव मुंडे अपघात विमा योजनेतून मदत मिळवून देण्याचं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं दरम्यान मृतांच्या कुटुंबियांना तीस लाख रुपये मदत द्यावी तसंच रात्री ऐवजी दिवसा वीजपुखठा करण्यात यावा या मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या दोन तरुणांनी दपारी पेटोलची कॅन सोबत घेऊन पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं

मृत कुटुंबीयास आवश्यक सहकार्य करण्याचं आश्वासन दिल्यानंतर आंदोलक तरुण टाकीवरून खाली उरतले

भोकर तालुक्यातल्या चितगीरी इथं पाणी पुरवठा योजना आणि नळ जोडणीच्या कामांची काल पाहणी केल्यानंतर त्या बोलत होत्या

बाजारात सध्या दररोज हजारो क्विंटल सोयाबीनची आवक होत आहे त्यामुळे बाजार लवकरात लवकर सुरु झाला नाही तर शेतकरी संघटना रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा शेतकरी संघटनेने दिला आहे हमाल कामगारांनी हमाली दर वाढवून देण्याची मागणी केली असून या प्रकरणी बाजार समितीने स्वतः पुढाकार घेऊन हा प्रश्न सोडवावा अशी मागणी महाराष्ट माथाडी कामगार जनरल यूनियनचे नेते शिवाजी कांबळे यांनी केली खरेदीदार आणि हमाल यांच्या वादात शेतकऱ्यांना वेठीस धरु नये असं आवाहन शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजक्मार सस्तापुरे यांनी केलं आहे

राजश्री घुले पाटील यांनी नागरिकांना कोविडपासून बचावासाठी त्रिसुत्रींचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे

महावितरण कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक डॉ

या उपक्रमा अंतर्गत रोहित्रांची दरुस्ती तारा ओढणे ग्राहकांच्या विज देयकांच्या तक्रारींचे निरसन करुन ग्राहकांना थकीत विज देयकं भरण्यासाठी प्रोत्साहित करणं तसंच देयकं भरुन घेणं वीजेच्या तारांना अडथळा असलेल्या झाडांच्या फांद्या तोडणं इत्यादी कामे करण्यात येत आहेत

परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या पिंपळा भत्या इथं राज्य शासनाच्या वतीनं राबवण्यात येत असलेल्या जागतिक शौचालय दिन उपक्रमाला काल तुबाकले यांनी भेट दिली त्यावेळी ते बोलत होते